म्ख्यमंत्री घोषणाः कथित सिडको जमीन गैरव्यवहाराप्रकरणी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत केली दरम्यान नागप्रमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाम्ळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं पावसाम्ळे विधानभवनातला वीजप्रवठा खंडीत झाला होता याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन सोमवारपासून सुरळीत कामकाज सुरू होईल असं आश्वासन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं तर विधान भवन परिसरात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संबंधित अभियंत्यांना करणे दाखवा नोटीस जारी केली असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं विरोधकांनी मात्र या सर्व प्रकाराबद्दल सरकारला दोषी ठरवत सरकारवर कडाडून टीका केला विधान परिषद निवडण्कः विधान परिषदेची आगामी निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल नागपूरमध्ये व्यक्त केला

व्हॉईस कास्ट आळंदीः संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं काल आळंदीहन पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडूनः माउली सवे जावे पंढरीसी सुख वाटे जीवासी लाभे हे भाग्य आम्हासी जन्मा आलो या कारणासी याच भावनेतून इंद्रायणी काठी जमलेल्या हजारो वारक यांच्या साथीनं आणि टाळ मुद्गांच्या गजरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळयानं काल आळंदीच्या दिशेहन पंढरीकडे प्रस्थान ठेवलं

प्रथेनुसार मानाच्या दिंडी प्रम्खांना श्रीफळ दिल्यानंतर प्रस्थानासाठी माउलीच्या पाद्का पालखीत विजराजमान झाल्या आणि विठू रायाच्या गजरानं अवघी अलंकापुरी द्मद्मून गेली मंदिर प्रदक्षिणे वेळी तर वारक यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता सावळया विठ् रायाच्या ओढीनं पंढरीच्या दिशेनं निघालेल्या या पालखी सोहळयानं राजी आळंदीतच नव्या दर्शन मंडपात विसावा घेतला आणि सकाळची आरती झाल्यानंतर तो प्ण्यनगरीकडं मार्गस्थ झालाय

दरम्यान संत त्काराम महाराजांची पालखी काल निगडीमध्ये पोचली काल पालखीचा म्क्काम अक्डीमध्ये होता आज दोन्ही पालख्या प्ण्यात दाखल होणार असून वारक यांच्या स्वागतासाठी महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे पालखी म्क्कामाच्या ठिकाणी स्रक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून चोवीस तास पाणीप्रवठा स्वतंत्र रुग्णवाहिका आवश्यक औषधसामग्री आणि वैद्यकीय अधिका यांचं पथकही तैनात करण्यात आल आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीनही काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं

तसंच तरुणांना वारी समजावून देण्यासाठी वारी विथ विस्डम हा एक उपक्रम संस्थेतर्फे राबवला जात असल्याचं चोपदार म्हणाले आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह प्ण्याहन माधवी क्लकर्णी सोलाप्रः पंढरप्रच्या विकासासाठी कॅनडा सरकारनं आर्थिक मदत देण्याचं काही महिन्यांपूर्वीच जाहीर केल आहे त्यासाठी प्ढच्या आठवड्यात कॅनडा सरकारचं पथक पंढरप्रच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी काल दिली

माजी कायदामंत्री शांती भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील स्नावणीदरम्यान न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए

सिक्री यांच्या खंडपीठानं हे स्पष्ट केलं

एस टी व्हेरीफाय या नावाचं मोबाईल एप्लिकेशन विकसित केलं आहे ग्राहकांकडून कर वसूल करणारी व्यक्ती अधिक़त आहे ना याची पडताळणी याद्वारे करता येणार आहे वस्तू आणि सेवा कर वसूल करणारी कंपनी किंवा व्यक्ती यांचा नोंदणीसह इतर तपशील आणि बिलाची रक्कम तपासणंही याम्ळे शक्य होणार आहे व्हॉइस कास्ट लातूरः सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा प्रविण्यासाठीचा एक अभिनव उपक्रम असलेल्या लाईफ लाईन एक्स्प्रेसचा म्क्काम लातूर इथं होता

मोतीबिंद्र कानाच्या शस्त्रक्रिया इतकंच काय तर प्लास्टिक सर्जरीही केली गेली

कर्करोगाच्या तपासण्या आणि गरजूंच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निरामय जीवनाचा मार्ग स्कर करणाऱ्या त्यांच्यासाठी आपलं नाव सार्थ करीत जीवनरेखा ठरलेल्या या लाईफलाईन एक्सप्रेसला लातूरकरांनी कृतज्ञतेनं निरोप दिला आकाशवाणी बातम्यांसाठी लातूरहन अरुण सम्द्रेंसह स्वाती महाळंक प्णे गॅस्टोची साथः हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ताल्क्यामधील वाघजाळी इथं गॅस्ट्रोची साथ पसरली असून गावात अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे

काल गावात साखरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पाठविलं असून बाधित रुग्णांवर उपचार तातडीने सुरू करण्यात आले असल्याचं आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितलं

या हत्याकांडात सहभागी असलेल्या नराधमांना कडक शासन झालंच पाहिजे अशी मागणी करीत काल अखिल भारतीय नाथजोगी रावळ नाथ गोसावी डवरी नाथपंथी समाज संघटना आणि भटके विम्क्त विकास परिषद यांच्या वतीनं ध्ळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली निवासी जिल्हाधिकारी अंतर्लीकर यांना निवेदन देण्यात आलं

दोषारोपपञः अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव इथं दोन शिवसैनिकांच्या हत्ये प्रकरणी सीआयडी पथकानं काल जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले यामधून नामदार संग्राम जगताप आमदार अरुण जगताप यांची नावे वगळण्यात आले आहे या हत्याकांड प्रकरणी तीस जणांवर ग्न्हा दाखल करण्यात आला होता

यात्राः कैलास मानस सरोवर यात्रेतील नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांच्या स्टकेची गेले चार दिवस स्रु असलेली मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे

म्सळधार पावसाम्ळे खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं

म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेतील नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहराच्या विविध भागात म्सळधार पावसाम्ळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी युध्दपातळीवर काम करा असे आदेश म्ख्यमंत्र्यांनी दिले

कोकणातही अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला रत्नागिरी जिल्ह्यात जगब्डी नदीला पूर आल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ बंद पडली होती तसंच रायगड जिल्ह्यात महाड जवळ दरड कोसळल्यानंतर या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती संध्याकाळ नंतर वाहतूक सूरू झाली होती मात्र प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं पंचगंगेसह अन्य नदयांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे तर अठरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत धरणांच्या पाणी साठ्यातही चांगली वाढ झाली आहे हवामानः हवामान खात्यान आधीच वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे कालपासून राज्यातला मान्सून चांगलाच सक्रीय झाला असून कोकण आणि विदर्भात काल अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवष्टी झाली काही ठिकाणी अति वृष्टीचा तडाखा बसला आजही या भागात जोरदार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी काल जोरदार सरी बरसल्या मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच पाऊसमान होतं या दोन्ही भागातल पाऊसमान आजही तसच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे

या आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्यूज पूणे या फेसब्क पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पूणे या ट्विटर हँडलवर नमस्कार